मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद आणि नेपाळचे माजी प्रधानमंत्री माधव नेपाळ यांनीही प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करुन धन्यवाद दिले आहेत या नेत्यांशी बोलताना प्रधानमंत्र्यांनी प्रथम आपल्या सरकारच्या शेजारील राष्ट्रासंबंधी नीती स्पष्ट केली पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांशी बोलताना मोदी म्हणाले की आपल्या प्रांतात शांतता समृद्धी नांदण्यासाठी तसंच प्रांताच्या विकासासाठी परस्परांमधे विश्वासाचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणातच परस्पर देशांमधे सहकार्य वाढू शकतं गरीबी हटवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही मोदी यावेळी म्हणाले मालदीवच्या माजी राष्ट्रपतींशी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की अलिकडच्या काळात या दोन्ही देशांमधे परस्पर संबंध अधिक दृढ झाले आहेत भविष्यातील भारत आणि मालदीवदरम्यान चे संबंध अधिक दृढ होतील नेपाळच्या माजी प्रधानमंत्र्यांशी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले जागतिक स्तरावर भारत नवीन ताकद म्हणून उदयास येत आहे आणि याचा फायदा या प्रांतातल्या सर्वच शेजारील देशांना होणार आहे सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचा सत्तास्थापनेचा दावा स्विकारला असून क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेम सिंग गोलाय यांना सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं आहे

राज्यपाल गंगा प्रसाद प्रेम सिंग यांच्यासह काही मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील बिहारमधल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे विधानसभेचे दोन सदस्य आणि विधानपरिषदेचा एक सदस्य आज संयुक्त जनता दलामधे प्रवेश केला आहे ललन पासवान आणि सुधांशू शेखर या दोन आमदारांना यासंबंधी विधानसभेचे अध्यक्ष विजय चौधरी यांना पत्र लिहिलं असून विधानपरिषदेचे सदस्य संजीव सिंह श्याम यांनी परिषदेचे उपाध्यक्ष हारुण रशीद यांना पत्र लिहून याबद्दल माहिती दिली आहे या आमदारांनी पक्ष प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्या एनडीए सोडून महागठबंधनमधे सहभागी होण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरात श्विं पोहोचले आहेत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि तिर मान्यवरांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केल पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मोदी यांच्या सन्मानार्थ प्रदेश भाजपाने अहमदाबादमधे स्वागत सोहळा आयोजित केला असून यावेळी ते पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत नरेंद्र मोदी सोमवारी वाराणसीला भेट देणार असून ते यावेळी मतदारांचे आभार मानणार आहेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या तब्येतीबाबत काही माध्यमांमध्ये आलेल्या उलट सुलट बातम्या खोट्या आणि तथ्यहीन असल्याचं केंद्र सरकारनं ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे माध्यमांनी अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहावं असं आवाहन यासंदर्भात केंद्र सरकारच्या मुख्य प्रवक्त्यांनी केलेल्या ट्विटमधून केलं आहे

मात्र व्हिसाची मुदत वाढवून न मिळाल्यास सरकारने दिलेला पद्म पुरस्कार परत करण्याचा श्रारा त्यांनी दिला आहे ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी नवीन पटनाईक यांना ओदिशा राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे बीजू जनता दलाचे प्रमुख म्हणून निवडून अल्यानंतर पटनाईक यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना नव्या सरकार स्थापनेचा दावा केला होता

येत्या बुधवारी नवीन पटनाईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील

आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा याकरता आपण प्रधानमंत्र्यांकडे केवळ विनंती केली मागणी किंवा आदेश नाही असं वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले जगनमोहन रेड्डी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली क्विं बातमीदारांशी बोलत होते प्रधानमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत आपण केवळ आंध्रप्रदेशातल्या जनतेकडे दिलदारपणे बघावं अशी विनंती केल्याचं जगनमोहन यांनी सांगितलं जगनमोहन रेड्डी यांनी आज नवी दिल्ली शें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी झाल्याबद्दल त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं

यावेळी दोघांत सुमारे एक तास चर्चा झाली जगनमोहन रेड्डी यांनी आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली आंध्रप्रदेशला आर्थिक संकटात सहकार्य करण्याची आणि विशेष राज्याचा दर्जा देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली उत्तरप्रदेशातले भाजपा नेते सुरेंद्र सिंग यांची काल रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली

पश्चिम बंगालमधल्या दक्षिण भागातल्या काही जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचा मध्यम स्वरुपाचा धक्का बसला या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक आठ दशांश रिश्टर स्केल तेकी होती या धक्क्यात कुठल्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी झाली नसल्याचं वृत्त आहे

ही उष्णतेची लाट आणखीन तीन दिवस कायम राहील असा श्राारा वेधशाळेनं दिला आहे

स्पर्धेत पुरुष एकेरीत प्रज्ञेश गुणेश्वरन हा एकमेव भारतीय टेनिसपटू असून दुहेरीमध्ये लिएंडर पेस रोहन बोपण्णा दिवीज शरण आणि जीवन एदुनचेझियान हे भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेची विश्वचषक स्पर्धा आजपासून जर्मनी श्वं सुरु होत आहे

अपुर्वी चांडेला अंजुम मुदगील आणि एलावेनील वलारीवन या नेमबाजपटू भारताचं प्रतिनिधीत्व करत आहेत या स्पर्धेतल्या विजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे